हजेरी

सध्या नऊ लाख सात हजार रुग्णांवर देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार स्रू आहेत

सी एम आर नं सांगितलं आहे

कोरोना विरुद्वच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे तसंच सामाजिक द्रता पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावं असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं आहे

जन आंदोलन जावडेकर उदयापासून देशभरात कोरोना विषाणू प्रतिबंधा संदर्भात जन आंदोलन मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला सध्यातरी कोरोनावर कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नाही आणि म्हणूनच कोरोनाविरूद्व मास्कचा वापर स्रक्षित अंतर आणि हात ध्णे असे उपायच संरक्षक आहेत पोस्टर बॅनर आणि समाजमाध्यमावरील प्रचारादवारे ही मोहीम सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याप्रसंगी दिली हिवाळी अधिवेशन गोंदिया यावर्षी हिवाळी अधिवेशन नागप्रात घेऊ नका त्यावर होणार खर्च नागप्रच्या आणि विदर्भाच्या विकासा करिता खर्च करा अशी मागणी काही आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे केली असून अधिवेशन कुठे आणि कधी घ्यायचं याचा निर्णय विधानसभेला असून येत्या काळात कोरोना स्थिती बघून अधिवेशन किती दिवसाचं घ्यायचं क्ठे घ्यायचं ते ठरवू असं आश्वासन नाना पटोले यांनी दिलं आहे पौर्णिमा दिन पौर्णिमा दिनानिमित्त नागप्रकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणा या नागप्र महानगरपालिकेचा अर्थ डे नेटवर्क इंडियाकडून सन्मान करण्यात आला आहे अर्थ डे नेटवर्क इंडिया कडुन ऊर्जा बचत गटातील यंदाचा स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे नागपूर महानगरपालिकेनं पौर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्यानं सुरू केलेल्या उपक्रमाची अर्थ डे नेटवर्क इंडियानं दखल घेतल्यानं नागपुर मनपाचा देशात नाव लौकीक झाला आहे

दिशा कायदा अंतर्गत माता भगिनींसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे याबाबत माता भगिनी तसंच तज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीनं पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल असं देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगितलं यात प्राम्ख्यानं महिला पोलीसांची संख्या वाढविणे महिलांविषयक कायदे आणि स्विधा यांची अधिकाधिक प्रसिद्वी करणे महिला आयोग अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या निय्क्त्या करणे समाज माध्यमा संदर्भात अधिक जागरूकता पोस्को प्रकरणांचा निकाल महिला सायबर स्रक्षा महिलांसाठी विशेष न्यायालयाची निर्मीती करणे दक्षता कमिटी बीट मार्शल पद्धती महिलांचे सेप्टी ऑडीट ग्न्हेगारांचा शिक्षा होण्याचा दर वाढविणे महिलांसाठी कायदे विषयक माहिती केंद्र महिलांसाठी सूचना पत्र बॉक्स ठेवणे महाविद्यालयात महिला पोलीस पथक महिला पोलीस पाटील सरपंच आणि स्थानिक पोलीस पथक यांची समिती शस्त्रास्त्र प्रदर्शन लॉकडाऊन काळातील झालेले गून्हे अशा विविध विषयांचा समावेश आहे

ब्लडाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सदर योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे या बाबत अधिक माहिती देत आहे आमचे ब्लढाण्याचे प्रतिनिधी

आकाशवाणी बातम्या साठी सचिन ठाकरे ब्लढाणा

ते प्ढे म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव म्दत देण्याबरोबरच प्रंबंधासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकरणांची संख्याही कमी करण्यात येईल तीन महिन्यांच्या वेळापत्रकान्सार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश श्ल्क भरण्यासाठीही म्दत देण्यात येईल

भीमराया मेत्री यांनी काल नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आई

एम चे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला

मेत्री यांनी प्रा

मूर्ती यांच्याकडून पदभार स्वीकारला

एम त्रिचीचे संचालक म्हणून काम केलं आहे त्यांनी आय आय टी पवई मधून पीएच डी प्राप्त केली असून ते कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत अध्यापन संशोधन आणि प्रशासन या क्षेत्रात त्यांचा दांडगा अन्भव आहे अभ्यासगट चंद्रप्र चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्यानं मानव आणि वाघ संघर्षात वाढ होत असल्याच्या घटना घडत असल्याची बाब समोर आली होती त्या पार्श्वभूमीवर आज म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या संवर्धन स्थानांतरणाबाबतचा विषय चर्चेला आला असता याबाबत सखोल अभ्यास करून उपाययोजना स्चविण्यासाठी अभ्यासगट नेमण्याची स्चना म्ख्यमंत्र्यांनी केली होती झाडीपट्टी चंद्रप्र झाडीपट्टी नाटकांच्या माध्यमातून कलेचं प्रदर्शन करत जनजागृती करण्याचं काम कलावंताकडून केलं जातं मात्र या नाट्य प्रकाराकडं आत्तापर्यंत द्र्लक्ष झालं आहे परिणामी झाडीपट्टी नाटकातील कलावंत आजही उपेक्षीत राहिला आहे मात्र आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज असून या कलावंतांना रंगमंच उपलब्ध करुन दिल्यास कलांवतासह समाजालाही त्याचा उपयोग होईल असं मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलं आहे पाऊस विदर्भ चंद्रप्र जिल्ह्यात आज सकाळपासूनच बहतांश भागात मध्यम आणि हलक्या सरीचा पाऊस सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नागप्रातही सकाळ पासून ढगाळ वातावरण होतं संध्याकाळ पासून मेघगर्जनेसह पाऊस सूरु असून प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीनं नागपूर आणि वर्धा इथं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास ढग दाटुन आले असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला आहे गडचिरोली जिल्ह्यात आज द्रपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्यानंतर संध्याकाळपासून ढग जमले असून केव्हाही म्सळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आमच्या प्रतिनिधीनि कळवली आहे